डॉ बाबासाहह्य आंबड्किर यांची जयंती आज व्हर्च्युअलीच साजरी होणार आरोप प्रत्यारोपात राज्यातली कापुस खरद्दी रखडली आणि

कोरोना लॉकडाऊन टाळध्वी संदर्भात जारी कलिल्या मार्गदर्शक सूचनांचं काटक्विरपण प्रालन करण्याच तिर्देश केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्य सरकारांना दिल आहत्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठक्षियाच्या दृष्टीनं ट्रक मजूर गोदामं आणि शीतगृहातल्या व्यवहारांना अडचणी यस्ति नयस्ति यासाठी मंत्रालयानं विविध सूचना दिल्या आहक्त अनक्विठिकाणी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार द्रिक पोलीस अडवत असल्यामुळ शिशा वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ शकतो

जावडेकर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनीही कोरोना विषाणूच्या संसर्गापासून स्वतला वाचवण्यासाठी संपूर्ण सावधगिरी बाळगावी असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडक्कर यांनी म्हटलं आहा वितम्यांची शहनिशा करूनच वृत्तांकन करावं त्यासंदर्भात काही शंका असतील तर संबंधित मंत्रालयाशी संपर्क करावा असंही जावडक्क यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

कर्नाटकातलक्रिही मजूर कुडाळडून पायी निघालक्रिसताना दूरदर्शनचक्रिताहर राजन नाईक यांनी त्याची बातमी कलीच पण त्या मजुरांची विचारपूस कली शासन तूमची काळजी घरख याची जाणीव करून दिली कुडाळच्या तहसीलदारांना बोलावून घेत्लिं आणि या मजूरांना समजावून त्यांच्या वस्तीवर परत पाठवलं याबाबत आकाशवाणीशी बोलताना नाईक म्हणाल

पुणेकरांची गैरसोय टाळण्यासाठी भुसार बाजार सुरू करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त आणि बाजार समितीनं व्यापाऱ्यांना दिल्या आहेत त्यानुसार उद्यापासून भुसार बाजार सुरू करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांनी घेतला आहे दि पुना मर्चटस् चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी काल ही माहिती दिली गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेले मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला आणि कांदा आणि बटाटा बाजारही उद्यापासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे प्रशासक आणि सचिव अनिल चव्हाण यांनी काल दिली

राज्यातली ही सर्वात मोठी कारवाई असून कडधान्य आयात करणाऱ्या दोन आयातदारांनी आयात पाकिटावर आवश्यक माहितीची नोंद केलेली नसल्यामुळे वैधमापन शास्त्र आवेष्टित नियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे कोरोनामुळे सर्वत्र बाजारपेठ आणि वाहतूक सेवा ठप्प असल्यामुळे ऐन काढणीला आलेला टोमद्दी शेतातच सडून गेला आहे

माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री हलगेकर राष्ट्रवादी काँप्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी हे सप्टिटायझर काल प्रशासनाकडे सुपूर्द केलं गृहनिर्माणमंत्री जीतेंद्र आव्हाड यांनी स्वतः ह्न विलगीकरण स्वीकारलं आहे कोरोना बाधित पोलीस अधिकाऱ्याच्या संपर्कात आल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं एखाद्या मंत्र्यानं विलगीकरणात जाण्याची ही पहिलीच वेळ आहे

खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करावी लागण्याची ही पुण्यातली ही पहिलीच वेळ आहे हिंगोलीतल्या निशाणा या गावच्या शेतकऱ्यानं टाळेबंदी मुळे शेतात तयार असलेली फूलकोबी विकायला नेणं शक्य नसल्यानं कटाळून विक्रीसाठी तयार असलेल्या फूल कोबीच्या पिकात काल सरळ जनावर चरायला सोडून दिली यवतमाळमध्ये अवैध मद्य विक्री करणाऱ्या दोन बारचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत

अनेक ठिकाणी विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्याची वाहनं जप्त करण्यात आली आहेत

मालेगावमध्ये कोरोनाचे रुग्ण रोजच वाढत असल्यामुळे मालेगावचा रेड झोनमध्ये समावेश करावा अशी मागणी खासदार डॉ सुभाष भामरे यांनी केली मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे समाज माध्यामांवरून आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल पालघर जिल्ह्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुजरात राज्यातल्या मांगलोर बंदरात अडकलेल्या पालघर जिल्ह्यातल्या शंभर पेक्षा जास्त खलाशांना रविवारी एका बोटीद्वारे तलासरी तालुक्यातल्या झाई जेटीत इथं आणण्यात आलं

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात शेतमाल खरेदी विक्रीसाठी गर्दी होत असल्याने बाजार समितीमधील सर्व लिलाव आजपासून बंद करण्याची सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली आहे लातूरमध्ये गरजूंना अन्न वाटप करतानाचे फोटो समाजमाध्यमावर प्रसारित केल्यानंतर समातर अंतर न ठेवल्यानं जिल्हाधिकान्यांनी अशा व्यक्तींवर कारवाईचा इशारा दिला आहे

तो बँकांनी अमलातही आणला

बाबासाहधीआंबेक्कर यांच्या जयंतीनिमित्त कोणतहीीसार्वजनिक कार्यक्रम घस्त्र नयत्त त्या ऐवजी प्रत्यक्तीनं आपल्या घरात समतद्या दिवा लावावा असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवल ज्ञानी कल्ल आह तर यंदाची डॉ

मात्र कापूस खरद्दी सुरू होणार असल्याच्या अफवा पसरवण्यात येत्त असून कापूस खरदी सुरु करण्याबाबत अजून अधिकृत धोरण जाहीर झालद्वीनसल्याचं प्रसिद्वी पत्रक कापूस पणन महासंघानं काल काढलं

हवामान राज्याच्या अनक्रिभागात गारपीट आणि वादळी पावसाचा कहर सुरूच आह सातारा जिल्ह्याच्या विविध भागाला गारपीटीसह मुसळधार पावसानं काल झोडपुन काढल हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूर परिसरात दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानडिजरीलावली उस्मानाबाद बीड आणि लातूर मध्यहीीकाल अनक्विठिकाणी पावसानं तर काही ठिकाणी गारपिटीनं तडाखा दिल्याचं वृत्त आह उत्नागिरी जिल्ह्यात संगमध्ये तालुक्यात काल पुन्हा अवकाळी पावसानं हजरीीलावली

पण कोरोना संकटाशी सुरू असलेल्या युद्धाच्या राज्यभरातल्या बातम्या ऐका कोरोना महाराष्ट्र या विशेष बातमीपत्रातून